देशातल्या सर्व राज्यपाल आणि नायब राज्यपालांची दोन दिवसांची परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू झाली त्यावेळी ते बोलत होते राज्याच्या प्रशासनात राज्यपालांचं स्थान अतिशय उच्च असतं असं राष्ट्रपती म्हणाले

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते राज्यपालांना देशाची सांधिक संरचना आणि संवैधानिक व्यवस्थेत महत्वाची भूमिका पार पाडायची असते असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं नुकत्याच झालेल्या लोकसभा पो मिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव ही लहान गोष्ट नसून आता भाजपाला हरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते पालघर लोकसभा पोमिवडणूकीत भाजपाला विजय मिळाला असला तरी भाजपाविरोधी मतांची संख्या लक्षणीय आहे असं पवार म्हणाले सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यात उद्योगस्नेही धोरण राबवलं जात असून याचा फायदा लघु मध्यम उद्योजकांना होत असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हाळा आहे मुंबई शेअर बाजारात आज दोनशे पन्नासाव्या एस एम ई कंपनीचं लिस्थीं करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

या परीक्षेच्या निकालाला स्थगिती द्यायची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फे ळिल्यावर निकाल जाहीर झाले आहेत

त्यात महाराष्ट्र ओदिशा आणि इतर त विर्ती राज्यांमधल्या समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे

ओदिशामधल्या कोणार्क किनारपट्टीवरचा चंद्रभागा हा समुद्र किनारा ब्ल्यू फ्लॅगसाठी पात्र ठरणारा पहिला किनारा आहे असं पर्यावरण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं

सिंधूद्र्य जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतल्या मुलांना कृषी बागायतीचं ज्ञान मिळावं यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पावसाळी हंगामात पाच दिवस शेताच्या बांधावर शाळा भरणार आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रेश्मा सावंत यांनी ही माहिती दिली मुलांना प्स्तकी ज्ञानाबरोबरच कृषी तंत्रज्ञानाची गोडी लागावी हा यामागचा हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं मराठी शाळांमधली घात्री विद्यार्थी संख्या पाहता ती वाढवण्यासाठी सिंधुद्गं जिल्हा परिषदेनं नवनवीन उपक्रम हाती घ्यायचं ठरवलं आहे त्याचाच एक भाग म्हणून मोबाईल इन्उनेउया जाळ्यात गुंतलेल्या मुलांना शेतीची ओळख करून दिली जाणार आहे संपूर्ण जिल्ह्यात सलग पाच दिवस हा उपक्रम राबवला जाईल भारतीय रिझर्व बँकेच्या आज सुरु झालेल्या पतधोरण बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांनी सावध पवित्र घेतला

मात्र नंतर वाढत्या चलनफुगव िवाला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेईल या शंकेपोीी गुंतवणूकदारांनी समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याचं बाजार विस्पेषकांनी सांगितलं

भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आज मुंबईत सुरु झाली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पांक्रि यांच्या अध्यक्षतेखालची ही बैठक तीन दिवस चालणार असून येत्या बुधवारी रिझर्व्ह बँक चालू आर्थिक वर्षातलं आपलं दुसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे

तरी कच्च्या तेलाचे वाढते भाव आणि चालनफुगव ्विाचा चढा दर लक्षात घेता रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करील अशी शक्यता काही तज्ञांनी व्यक्त केली आहे

धुळे जिल्ह्यात वरखेडी तालुक्यात पावसाच्या माऱ्यानं चिंचेचं झाड अंगावर पडून एका आदिवासी कु ्वितल्या पाच जणांचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे धुळे शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात वादळी पावसानं मोठी जिवीत आणि वित्त हानी झाली आहे धुळे शहरासह धुळे तालुका शिरपूर साक्री तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली असून विविध भागात असंख्य वृक्ष उन्मळले विजेच्या तारांचं नुकसान झाल्यानं काल दिवसभर वीज पुरवठा खंडित झाला होता पावसामुळे पिकाचं नुकसान झालं असून महसूल विभाग पंचनामे करत आहे धुळे तालुक्यात बिलाडी वरखेडी बाळापूर तसंच धुळे शहरात काही घरांची पडझड होऊन नुकसान झालं आहे काही ठिकाणी पोल्ट्री फार्मचे पत्रे उडाले कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात आज वळीवाच्या पावसानं काही काळ जोरदार हजेरी लावली

रत्नागिरी जिल्ह्यात लांजा रत्नागिरी संगमेश्वर देवरुख आणि चिपळूण परिसरात आज संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली त्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली

यामुळे वाहतुक ठप्प झाली होती संपूर्ण कर्जमाफी शेतमालाला दीडप हमीभाव यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु असून मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या सात तारखेला औरंगाबाद शहराकडे जाणारी रसद बंद करु असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला

त्यामुळे आता हा रस्ता रहदारीसाठी खुला झाला आहे शहराच्या अंतर्गत वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या या रस्त्याचं अंदाजे अडीच किलोमी उे काम पूर्ण झालं आहे

नैऋत्य मोसमी पाऊस येत्या शुक्रवारपर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यात पूर्णतः सक्रीय होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी काल पूर्वमोसमी पावसानं हजेरी लावली उत्तर मध्य महाराष्ट्राच्या कमाल तापमानात काल लक्षणीय घटिझाली येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकणात बहतेक सर्व ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उत्तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तूरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून या काळात दक्षिण कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे